जगात शांतता प्रस्थापित करण्याच्या प्रयत्त्नांमधे भारताला महत्त्वाची भूमिका करावी लागणार आहे असं ते म्हणाले दहशतवादी संघटनांशी देश कठोर संघर्ष करत आहे दहशतवादी गटांना प्रोत्साहन आणि आश्रय देणाऱ्यांविरुद्ध सर्वांनी एकत्र आलं पाहिजे असं आवाहन त्यांनी केलं जनतेचं जगणं सुसह्य करणं देशांतर्गत उत्पादन वाढवणं आणि डिजीटल पेंमेटला चालना देणं ही सरकारची उद्दिष्ट आहेत असं त्यांनी सांगितलं जम्मू कश्मीरमधल्या जनतेच्या आकांक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी आपली आहे असं ते म्हणाले

या भागाच्या विकासाकरता शक्य ते सर्व प्रयत्न केले जातील असं ते म्हणाले घराघरात स्वच्छ सुरक्षित पेयजल पुरवण्यासाठी नळपाणी योजना चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ या पदाची निर्मिती लोकसंख्या वाढीचा प्रश्र एक देश एक निवडणूक िव्यादी मुद्यांवर या भाषणात मोदी यांनी भर दिला

जगभरातल्या नेत्यांनी स्वांतत्र्यदिनानिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि भारतीय जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत रशियाचे राष्ट्रप्रमुख व्लादिमिर पुतीन यांनी स्वांतत्र्यदिनानिमित्त रामनाथ कोविद आणि प्रधानमंत्र्यांना शुभेच्छा संदेश पाठवला आहे ज्ञायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना व्हिडिओद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत तसंच दोन्ही देशांमधील दृढ नात्याचा पुनर्रुच्चार केला आहे कॅनडाचे प्रधानमंत्री जस्टीन बुडेउ मालदिवचे राष्ट्राध्यक्ष ब्राहिम मोहम्मद सोलिह नेपाळचे प्रधानमंत्री पी शर्मा ओली भूतानचे प्रधानमंत्री लोटली त्शैरिंग यांनीही स्वातंत्र्यदिना निमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना शुभेच्छा दिल्या आहेत जम्मू कश्मीरचा विशेष दर्जा रद्द करणं राष्ट्रीय एकात्मतेच्या दृष्टीनं ऐतिहासिक पाऊल असल्याचं मत भारताचे अमेरिकेतले राजदूत हर्षवर्धन श्रींगला यांनी व्यक्त केलं आहे

माजी प्रधानमंत्री अटलबिहारी वाजपेयी यांचा आज प्रथम स्मृतीदिन आहे भारतीय जनता पार्टीच्या या दिग्गज नेत्यानं गेल्या वर्षी आजच्याच दिवशी अखेरच्या ब्रास घेतला होता त्यांनी तिनदा देशाचं प्रधानमंत्रीपद भूषवलं होतं

या उत्तुंग व्यक्तीमत्वाची आठवण जागवण्यासाठी आज देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे असं आमच्या प्रतिनिधीनं कळवलं आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली क्रं वाजपेयी यांच्या स्मृतीदिनानिमित्त आयोजित प्रार्थनेला उपस्थित राहून त्यांना आदरांजली वाहिली राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सदैव अटल स्मृतीस्थळावर जाऊन वाजपेयी यांच्या समाधीवर पुष्पाजंली वाहिली केंद्रीय मंत्री अमित शाह डॉ हर्षवर्धन धर्मेंद्र प्रधान आणि तिर नेत्यांनीही अटलजींना आदरांजली अर्पण केली कर्नाटकाचे मुख्यमंत्री बी एस येदियुरप्पा आज नवी दिल्ली ा्वें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रिय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहेत येदियुरप्पा यांनी काल रात्री दिल्लीला रवाना होण्यापूर्वी बंगळुर खे बातमीदारांना ही माहिती दिली राज्यातल्या विकासाच्या मुद्यांवर प्रधानमंत्र्यांशी तर मंत्रिमंडळ विस्ताराबाबत भाजपा अध्यक्ष अमित शाह यांच्याशी चर्चा करणार असल्याचं त्यांनी सांगितलं

बचाव कार्य जोरात सुरु असून जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं सांगलीत कृष्णानदी आयर्विन पुलाजवळ धोक्याच्या पातळीहून खाली वाहत आहे तर पंचगंगा नदी मात्र अजूनही धोक्याच्या पातळीवरुन वाहत असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं

पूर्यस्त नागरिकांना वीजेचं बील भरण्यासाठी एक महिन्याचा अतिरिक्त वेळ दिला जाईल तसंच पुरामुळे दुरुस्त किवा बदलाव्या लागलेल्या मीटरसाठी कोणतंही शुल्क आकारलं जाणार नसल्याचंही बावनकुळे यांनी स्पष्ट केलं आहे

म्यानमारच्या लष्करानं ही माहिती दिली एका लष्करी अकादमीवरही हल्ला झाला स्वायत्तेची मागणी करणाऱ्या सशस्व गटांच्या आघाडीनं या हल्ल्यांची जबाबदारी स्विकारली आहे म्यानमारच्या लष्कर आणि पोलिसांनी अल्पसंख्याकांच्या क्षेत्रांमधे व्यापक मोहीम सुरु केली आहे

या स्पर्धेत तो सहाव्या स्थानावर आहे पुढच्या आठवडयात या स्पर्धेच्या पाच फे या होतील

महिला नेमबाजीची अंतिम फेरी आज तर पुरुष नेमबाजीची अंतिम फेरी उद्या होणार आहे बॅडमिंटनच्या दुहेरी खेळीतले निपुण क्रीडापटू चिराग शेट्टी आणि सात्विकसाईराज रांकीरेड्डी काल दुखापतीमुळे जागतिक विश्वविजेतेपद स्पर्धेतून बाद झाले

परंतु दुखापतीमुळे ते सोमवार पासून स्वित्झर्लंड ॐ सुरु होणाऱ्या महत्वाच्या गौरवपूर्ण स्पर्धेत खेळण्यापासून वंचित राहणार आहेत भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक आज निवडला जाणार आहे

त्रिसदस्यीय समितीसमोर उमेदवार सादरीकरण करतील क्रिकेटपटू रवी शास्त्री ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू आणि श्रीलंकेच्या क्रिकेट संघाचा प्रशिक्षक टॉम मूडी न्यूझीलंडचा क्रिकेटपटू आणि किंग्ज क्रिव्हन पंजाबचा प्रशिक्षिक माईक हेसन यांचा उमेदवारांच्या यादीत समावेश आहे